केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे

पथकर नाक्यांवर फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच पथकर भरणा प्रक्रियेत हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे या निर्णयामुळे पथकर नाक्यांवर गर्दी न होता वाहतुक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचं अभिनंदन केलं असून या दोघांबरोबर काम करतांना दोन्ही देशातील संबंध आणखी द्रढ होतील असा विश्वास व्यक्त केला आहे

काल द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते शाळांचं निर्जंतुकीकरण शिक्षकांची कोविड तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणं आवश्यक असून जी मुलं किंवा त्यांचे कुटुंबीय आजारी असतील अशा मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

ही चाचणी नकारात्मक आली तरच त्यांना जाण्याची परवानगी मिळेल

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी द्रद्रश्य प्रणालीद्वारे काल म्ख्यमंत्र्यांनी संवाद साधून कोविड संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबवण्याचं नियोजन करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राच्या समारोप सत्रात थोरात काल बोलत होते सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी सहभागी झाले होते मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार असून चित्रपट माध्यम आणि करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांकडून ठोस सूचना मिळतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे यावर अर्णव गोस्वामी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचे वकील उद्या युक्तिवाद करतील

त्यानंतर प्रमुख आंदोलक खाजगी गाड्यातून पुण्याला खाना झाले

दरम्यान मुख्य सचिवांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडून काय आश्वासन मिळते त्यावर पुढची दिशा ठरवली जाईल असं या आंदोलकांकडून सांगण्यात आलं

हा प्रकल्प लातूरातच कायम राहणार असून नागरिकांनी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंता करू नये अशी ग्वाही रेल्वेमंत्री पीय्ष गोयल यांच्याकड्रन मिळाली असल्याची माहिती महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली

या पार्श्वभूमीवर निजाम शेख यांनी ही माहिती दिली

निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते आणि पुलांच मोठं नुकसान झालं आहे अनेक गावांना जोडणारे पूल तसंच रस्ते वाहून गेले आहेत यामुळे दळणवळण विस्कळीत झालं आहे या रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती

नांदेड लातूर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत याबाबत अनेकदा पाठप्रावा केल्यानंतर अद्यापही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नसल्यानं आंदोलन सुरु केलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं

त्या काल लातूर इथं बोलत होत्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीवर लातूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पीडितेची वाघ यांनी काल भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी या पीडितेची भेट घेण्याचं टाळलं असं त्यांनी यावेळी सांगितलं

सप्टेंबरमध्ये बागांची छाटणी केल्यानंतर पाऊस पडल्यानं द्राक्ष वेलींवरील घड जिरण्यासह गळ आणि कूज होण्याचं प्रमाण वाढलं आहे